साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणुक विधानसभे सोबतच अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

काळ्या पैशाचा वापर बेकायदेशीर रोकड सोने चांदी याविषयी त्वरित माहिती देण्याचं आवाहन अतिरिक्त प्राप्तिकर निदेशक संदीपक्मार साळुंखे यांनी केलं आहे ध्वनी नियंत्रण कक्षांसाठी आम्ही काही टोल फ्री नंबर एक्टीवेट केलेले आहेत ते मी सांगतो

नागरिकांना असं आवाहन आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठेही कॅश ज्वेलरी किंवा इतर कुठल्याही व्हॅल्यूएबल्स महागड्या वस्तू यांचा साठा किंवा वाहतूक किंवा वितरण कुठे होत असेल तर ते ह्या टोल फ्री नंबरवर ते ही माहिती देऊ शकतात अजून आवाहन आहे कि शक्य असतील तेव्हा पुराव्यांसहीत जर ही माहिती देता आली तर अजून चांगलं कारण त्याच्यावर आम्ही योग्य पद्धतीने कारवाई करू शकतो मुद्देमाल निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यापासून गेल्या तीन दिवसांत सुमारे तीन कोटी रुपयांचं मद्य रोकड आणि इतर किंमती माल जप्त केल्याची माहिती काल मुंबईत पत्रकार परिषदेत देण्यात आली

निवडणक सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक विधानसभा निवडणुकीबरोबरच घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणुक आयोगानं काल केली विधानसभेची निवडणूक जाहीर करताना सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आयोगानं जाहीर केली नव्हती मात्र काल अधिसूचना जाहीर करत आयोगाने ही निवडणूक घेण्याचं जाहीर केलं

भाजपा भाजपा आणि सेना युतीतलं जागा वाटप अंतिम टप्प्यात असून त्याबाबत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरेच करतील असं महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे युतीबाबत आपण यापुढे कोणतंही विधान करणार नाही असं त्यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

आज ऐक्या जालना जिल्ह्याची माहिती

जालना जिल्ह्यात अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचं वर्घस्व होतं

एकेकाळी कृषिप्रधान आणि समृद्ध असा जालना जिल्हा सोनेका पालना म्हणून ओळखला जायचा आता मात्र दिवसेंदिवस वैराण होत चालला आहे म्हणावा तसा औद्योगिक विकासही झालेला नाही त्याला पुन्हा सोनेका पालना करणारं नेतृत्व हवं आहे निवडणुकीतून ते पुढे येतं का ते पाहायचं आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पूणे मोदी परस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज न्यूयॉर्क इथं ग्लोबलगोलकीपर्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यातआलं स्वच्छतेच्या क्षेत्रात मोदी यांनी केलेल्या कार्याबद्दल बिल आणि मिलिंडागेट्स फाउंडेशनतर्फे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा सन्मान स्वच्छभारत अभियानात सामील झालेल्या प्रत्येक भारतीयाचा सन्मान आहे असं मोदी यांनीआपल्या भाषणात नमूद केलं

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल ही माहिती दिली

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात कांदा व्हॉईसकास्टा केंद्र सरकार कांद्याच्या साठेबाजीवर निर्बंध घालण्याचा विचार करतं आहे असं अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं एकीकडे साठ्यावर निर्बंध आणण्याचा सरकारचा विचार असताना मुळात कांद्याचा साठा करणं जोखमीचं वाटावं अशा बातम्या येताहेत ऐका हा वृत्तांत

आपला तब्बल एक लाख रुपयांचा उन्हाळी कांदा चोरीला गेल्याची तक्रार एका शेतकऱ्यानं सोमवारी नोंदवली पोलिसांनी स्थानिक बाजारपेठेसह गुजरातपर्यंत शोध सुरु केला असला तरी मुद्देमाल वेगळा ओळखणार कसा असा प्रश्न पोलिसांना पडला असणार दुसऱ्या एका प्रकरणात कोणीतरी खोडी काढण्यासाठी युरिया खत आपल्या कांद्याच्या साठ्यात मिसळल्यानं पाच लाख रुपयांचा कांदा नासल्याची तक्रार देवळा पोलिसांकडे नोंदवण्यात आली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे रेल्वे खासगी तत्वावर रेल्वेगाड्या चालवण्यास देण्यासाठी सोयीचे आणि फायदेशीर असे रेल्वे मार्ग शोधून काढण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयानं सर्व विभागांना दिले आहेत

बँक नवी कर्जही देऊ शकणार नाही टाच गुन्हेगारी प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस स्थावर मालमत्तेवर टाच आणू शकत नाहीत या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर काल सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली मीमे नाशिकच्या सातपूर परिसरात एका बँकेचं एटीएम यंत्र फोडून पळ काढणाऱ्या पाच संशयित आरोपींपैकी दोघांना काल पहाटे अटक करण्यात आली यामुळे पूर्वी शहरात झालेल्या एटीएम फोडीच्या घटनाही उघडकीस येण्याची शक्यता आहे

दोन लाख रुपये आणि सन्मान घिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे उत्तर प्रदेश हिंदी संस्थानच्या पुरस्कारार्थींमध्ये देवधर हे महाराष्ट्रातले एकमेव मानकरी आहेत इमारत पाडली मुंबईच्या पायधूणी भागातली बेकायदेशीर नऊ मजली इमारत पाडण्याचं काम काल मोठ्या बंदोबस्तात सुरु झालं

मुर्ती धातूच्या दुर्मिळ दोन मूर्ती विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघा जणांना काल रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलं

अप्पर वर्धा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथल्या अप्पर वर्धा धरणाची दारं काल उघडण्यात आली पर्यटकांनी पाण्याचा विसर्ग बघण्याकरता गर्दी केली आहे

सांगली जिल्ह्यात गेले दोन दिवस पाउस पडतो आहे

पुण्यातही गेल्या दोन दिवसात पावसाची संततधार आहे आताही पाउस सुरुच आहे

इराणचा संघ रौप्य पदकाचा तर उझबेकीस्तानचा संघ कांस्य पदकाचा मानकरी ठरला

आता आपलं लक्ष्य ऑलिंपिक असल्याचं त्यानं यावेळी आकाशवाणीला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितलं

खरच माझ्यासाठी आयुष्यात खूप आनंदाचा आणि एक वेगळाच अनुभव मला या पदकानी दिला

केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रीजिजु यांच्या हस्ते राहुलला चार लाख रुपयांचं रोख बक्षीसही देण्यात आलं

हवामान पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काल अनेक ठिकाणी गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली कोकण आणि मराठवाड्यात मात्र काही ठिकाणीच पाऊस झाला आजही राज्यात काही ठिकाणी जोरदार सरी अपेक्षित आहेत हलक्या ते मध्यम सरी अनेक ठिकाणी हजेरी लावतील